राष्टपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान शंकर आणि पार्वतीच्या मंगल विवाहाची आठवण म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्टविटर संदेशात म्हटलं आहे भोलेनाथ सर्व भारतियांना कठीण प्रसंगाशी सामना करण्याचं बळ देवो असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे राज्यात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे राज्यभरातल्या शिवमंदिरांमधे कोरोना प्रतिबंधक नियम पाळून महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र क्णकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला काल मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला मंदिरातल्या प्जाऱ्यांनी विधिवत पूजा केल्यानंतर रात्री अडीच वाजता सामान्य भाविकांसाठी मंदीर ख्लं केलं

महाशिवरात्रीनिमित पंढरपूरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह गाभाऱ्यात शेवंती आणि बेलपत्रांची आकर्षक सजावट केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनं प्रतिबंधक उपाययोजना केल्या असल्याचं समितीचे व्यवस्थापक बालाजी प्दलवाड यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरबारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेले नाशिकचं त्र्यंबकेश्वर इथंलं मंदिर भीमाशंकर इथलं मंदिर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मदींर पाचवं ज्योतीर्लिंग असलेलं बीडच्या परळी इथंलं वैद्यनाथ मंदिर मात्र यंदा बंद ठेवली असून इथले उत्सव आणि यात्रा रदद केल्या आहेत मंदिरांमधे केवळ काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्जा केली गेली बुलडाणा जिल्ह्यात काही भाविकांनी भगवान शंकरांची वेषभूषा करून कोरोनाविषयक जनजागृती करत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जल जीवन अभियानाचा सर्व स्तरातल्या नागरिकांना फायदा झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

हर घर में जल हे उद्दिष्ट सरकार लवकरच गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली कोरोनाची लक्षणं उपचार या बाबतची संपूर्ण माहिती पहिल्या खंडात असेल तर द्रसऱ्या खंडात या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं काय उपाय योजले परप्रांतीय स्थलांतरीत मज्रांना कशी मदत केली

या व्यतिरिक्त जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर केलेल्या उपाययोजनांचं देखील दस्तवेजीकरण केलं जाणार आहे या संदर्भातल्या तांत्रीक बाबींची माहिती इंग्रजीत असेल अन्य माहिती मराठीत असेल असंही त्यांनी सांगितलं

ते आज नागप्रात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते या टाळेबंदी दरम्यान संपूर्ण शहरात संचारबंदी असेल केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत याशिवाय खाद्य पदार्थ आणि मद्य नागरिकांना ऑनलाइन मागवता येणार आहे दारुची द्काने पूर्णतः बंद ठेवली जाणार आहेत

याशिवाय आर्थिक वर्ष संपत असल्यानं त्या संबंधित खाजगी आणि सरकारी कार्यालय सुरु ठेवण्यात राहतील इतर खाजगी कार्यालय मात्र बंद राहणार आहेत

लॉक डाऊनच्या शेवटच्या दिवशी परिस्थितिचा आढावा घेऊन टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल नागरिकांनी योग्य सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता यावं यासाठी गृहनिर्माण संस्स्थाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणाऱ्यांची माहिती द्यावी असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनानं केंलं आहे

सोलापूर जिल्ह्यात नष्पनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल अँड रिसर्चची शाखा स्थापना करावी अशी मागणी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली आहे महास्वामी यांनी काल केंद्रीय रसायन आणि खतमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलं विकसित होत असलेल्या सोलाप्रचं शैक्षणिकदृष्ट्या महत्व वाढायला हवं त्यासाठी इथे राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेची गरज आहे शिवाय सोलापूर हे मेडिकल हब असून दळणवळणाच्या ृष्टीनं महत्वाचं असल्यानं आपण ही मागणी केली असल्याचं महास्वामी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यांशी संवाद साधतात

कोरोनारुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात धेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली ज्येष्ठ नागरिकांना कोविड संसर्गाचा धोका अधिक असल्यानं त्यांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं असं मत यावेळी तज्ञांनी व्यक्त केलं दरम्यान मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज मुंबईतल्या जे जे रुग्णालयात जाऊन लस घेतली कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

ते काल विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते या प्रयोगशाळांमधून कोविड अँटीजेन चाचण्यांचे खोटे अहवाल दिले जात होते तसंच इथल्या चाचण्यांबददलची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळेत पाठवली जात नव्हती असं टोपे यांनी सांगितलं

मात्र हे वृतः खोटं आणि पूर्णतः निराधार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे भारतील टपाल खात्यानं अशा प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं जारी केलल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे राज्य सरकार लवकरच मराठी भाषा विदयापीठाची स्थापना करणार आहे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल विधीमंडळात याविषयी माहिती दिली इतर राज्यांमध्ये आपापल्या भाषांची विद्यापीठं आहेत महाराष्ट्रात वर्धा इथं हिंदी विद्यापीठ आहे त्याचप्रमाणे मराठी भाषा विदयापीठाची स्थापना करण्याची शिफारस भाषा सल्लागार समितीनं केली आहे

यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रदद करण्यात आल्या असून इतर चार गाड्यांच्या मार्गात बदल केले असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त कामे सूरु करण्याच्या सूचना रोजगार हमी योजना विभागाचे अपर मूख्य सचिव नंद कुमार यांनी वाशिम प्रशासनाला दिल्या आहेत

यासंदर्भातली आढावा बैठक आज झाली जलस्रोतांचं संवर्धन व्हावं नळजोडण्यांचं काम तांत्रिकदृष्ट्या योग्य व्हावं कामाची ग्णवता आणि कालबदध नियोजन याकडे लक्ष दयावं जरूर तिथं वॉटरग्रिड योजनेचं पाठबळ द्यावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं आयडीबीआय बँकेला सुधारणात्मक कृती देखरेखीतून वगळायचा निर्णय घेतला आहे मात्र बँकेवर काही निर्बंध आणि बँकेच्या व्यवहारांवर देखरेख कायम असेल असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे

बँकेच्या सांगली मुख्यालयात काल ऑनलाईन पद्धतीनं बँकेची त्र्याण्णवावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी ते बोलत होते